गेल्या काही दिवसांपासून जेटली यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं आज दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला उद्या दुपारी दोन वाजता नवी दिल्लीत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दोन दशकांहून अधिक काळ भाजपशी जोडल्या गेलेल्या अरुण जेटली यांनी पक्षधोरण ठरवण्यात मोलाची कामगिरी बजावली

वाजपेयी सरकारच्या काळात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रीपदापासून सुरु झालेला जेटली यांचा प्रवास देशाच्या अर्थमंत्रीपदापर्यंत यशस्वीरीत्या झाला अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी त्याचप्रमाणे कर प्रणाली सुलभ करण्यासाठी त्यांनी विमुद्रीकरण वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी त्याचप्रमाणे नादारी आणि दिवाळखोरी कायदा अस्तित्वात आणण्यासारखे अत्यंत महत्वाचे आणि धाडसी निर्णय त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतले गेले अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख एक फेब्रुवारी करणं तसंच रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्रित स्वरुपात सादर करणं यांसारखे निर्णय त्यांच्याच कारकींदीत पूर्णत्वास गेले राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना त्यांनी तत्कालीन सरकारला आवश्यक त्या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम केलं अरुण जेटली यांनी भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही यशस्वीपणे निभावली विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं

अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोंविद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राष्ट्र उभारणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे जेटली यांच्या निधनानं आपण अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र गमावल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी कायदेतज्ञ प्रतिभासंपन्न संसदपटू तसंच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते अमोघ वक्तृत्वकला लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या विद्यार्थीनेता युवा नेता आणि त्यानंतर मंत्री म्हणून देशासाठी जेटली यांनी दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केल्या

पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर च्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्या साठी संयुक्त अरब अमिराती हा भारताचा मौल्यवान भागीदार ठरणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमिरात वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलं

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधले संबंध पूर्वी पेक्षा अधिक दृढ झाले आहेत असंही ते म्हणाले नवीकरणीय ऊर्जा खाद्य बंदरं विमानतळा संरक्षण उत्पादनांसारख्या क्षेत्रात संयुक्त अरब अमिराती गुंतवणुकी साठी उछूक असल्याची माहिती त्यांनी दिली आधुनिक आणि वैविध्यपूर्ण संयुक्त अरब अमिरातीच्या भरभराटीत तिथल्या भारतीय नागरिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला संयुक्त अरब अमिरातीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ झायद या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवलं आहे या पुरस्कारानंतर मोदी यांनी अमिरात सरकारचे आभार मानले

तिर देशांच्या तुलनेत भारतानं गाठलेली प्रगती लक्षणीय असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल नवी दिल्लीत आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या दृष्टीनं सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना बोलत होत्या केवळ उभरत्याच नव्हे तर प्रगत अर्थव्यवस्थेतही उपभोगता वाढ पुरेशी नसल्याचं त्यांनी सांगितलं

सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतकेंद्रीत शिक्षण प्रणाली विकसित व्हायला मदत होईल असं उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज सकाळी चेन्नई क्वें ज्येष्ठ मानवतावादी आणि शिक्षण तज्ञ श्री कल्वला कन्नन चेट्टी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त बोलत होते या धोरणामुळे देशाचं एका न्याय्य आणि ज्ञानसमृद्ध समाजात परिवर्तन होईल असं नायडू यांनी सांगितलं या मसुदा धोरणानुसार पाचव्या वित्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरल्यानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना समजणं सहज साध्य होईल असं ते म्हणाले सरदार वल्लभ भाई पटेल यांनी सुरु केलेलं राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे

देशाच्या विकासासाठी देशात शांतता आणि सौहार्द्रता कायम राखणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

ते आज सकाळी हैदराबाद ििं सरदार वल्लभ भाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत पोलीस परिविक्षार्थींशी संवाद साधताना बोलत होते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी विविध प्रसार माध्यमाद्वारे विभिन्न राज्यांचे स्थानिक विकासाचे मुद्दे मांडण्यावर जोर दिला आहे

मंत्रालयातर्फे आयोजित केल्या जाणा या कार्यक्रमांमधे स्थानिक लोकप्रिय व्यक्तींना सहभागी करुन घ्यायला हवं असं ते म्हणाले पूर्व आशिया आणि भारताला जोडण्यात ईशान्य क्षेत्र महत्वाचं आहे याकडे समाज माध्यमांनी विशेष लक्ष द्यायला हवं असं खरे यांनी सांगितलं समाज माध्यम देशाच्या दुर्गम भागात पोहचले असून अधिका यांनी समाज माध्यम मंचाचा जास्तीत जास्त वापर करावा असं त्यांनी सूचवलं विविध क्षेत्रातल्या यशस्वी कामाची माहिती कार्यक्रमांच्या माध्यमांतून प्रसारित केली जावी असं ते म्हणाले

या कर्मचा यांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करायचं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला असून कर्मचारी सोमवारपासून कामावर रूजू होणार आहेत

कर्मचा यांच्या संघटना आणि संरक्षण निर्मिती विभागाच्या वरिष्ठ अधिका यांमधे झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला छत्तीसगड क्वें आज सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले बस्तरमधल्या नारायणपूर जिल्ह्यात ही चकमक झाली

आंतरमंत्रीय केंद्रीय पथक देशातल्या पूरग्रस्त राज्यांना भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत आसाम मेघालय त्रिपुरा बिहार उत्तराखंड हिमाचल प्रदेश राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ या पूरग्रस्त राज्यांना भेट देण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे भगवान श्रीकृष्णाच्या जन्म दिनाचा म्हणजेच जन्माष्टमीचा उत्सव देशभरात धार्मिक भावना आणि उत्साहानं साजरा होत आहे उत्तर प्रदेशातली मथुरा आणि वृंदावन शहरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत मंदिरांमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे जन्माष्टमीनिमीत्त मथुरेत हजारो भाविक आले आहेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दुपारी मथुरेतल्या जन्माष्टमीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत